शेती आणि ग्रामीण विकासासावी अतिरिक्त तरतूद आणि करदात्यांना दिलासा देणाय अर्थसंकल्प संसदेत सादर वार्षिक अर्थसंकल्पावर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया

आणि विदर्भात धंडीची लाट परतली क्गाळ वातावरणासह तुरळ्क ठिकाणी पावसाची शक्यता

शप्ती ग्रामीण विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद तसंच करदात्यांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पात दप्टयात आला आहप कृषी क्षव्वासाठी सोळा सुत्री योजना तसंच शप्रकऱ्यांसाठी पंधरा लाख कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद करण्याची माहितीही त्यांनी यावळी दिली

पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दृष्यात यव्न असल्याचं सांधत अर्थमंत्री सितारामन यांनी आरोग्य शिक्षण राष्ट्रवा़ विमानतळ मह्रो सिंचन महामार्प अशा विविध क्षाबांमध्या मिळून यप्त्या पाच वर्षामध्य शंभर लाख कोटी रुपयांच्या प्तवण्कीची तरतूद करण्यात यव्व असल्याचं सांपितलं मन्ष्यबळ विकास करताना पायाभूत स्विधांच प्रकल्प डोळ्यासमोर ळखून त्या प्रकारचब्र प्रशिक्षण दप्रयात यप्तार असल्याचं त्या म्हणाल्या

मा ासव र्पीयांसाठी पंच्च्याऐशी हजार कोटी रूपयप्न अनुसूचित जाती जमातींसाठी त्रप्नन्न हजार सातश कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावळी स्पष्ट कालं

पायाभूत स्वविधांसाठी देण्यात आलेल्या दोन लाख कोर्टीच्या विधीच्या तर्यूदीमुळे रोजगायस्या संधी वाव्तील अशी अपेक्षा त्यांनी क्यक्त केली

आज संसेदत सादर करण्यात आलेला अर्धसंकल्प हा सामान्यजनांचा अर्धसंकल्प असल्याचं केंद्रीय अर्धमंत्री निर्मला सितारामन् यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अर्थसंकल्पाविषयीचं आपलं मत स्पष्ट केलं

प्रभावी कर प्रणालीसाठी हे उपयुक्त असल्याचं ते म्हणाले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना त्यात युवकांना रोजगायसाठी तरतूद नसल्याचं म्हटलं आहे

गेल्या दशकातील सर्वाधिक निराशा करणाय असा हा अर्थसंकल्प असल्याची दीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली वेतन कमी होत असताना आज जाठीर झालेली कर कपात लोकांना कशाप्रकारे दिलासा देवू शकेल असा सवाल त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पात काहीच नवीन नसल्याचं म्हटलं आहे

नितीन राऊत विशष्ठत्वान उपस्थित राहतील प्रख्यात दिग्दर्शक मध्र भांडारकर अजिमष्ठान ्रू आशिष कळकर्णी अभिनप्रा नंद् माधव आणि अभिनव्वी मुक्ता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आह या महोत्सवाची सविस्तर माहिती आज आयोजित पत्रकार परिषदम्र दप्रयात आली महापौर कक्षात झालक्ष्या या पत्रकार परिषदक्ष महापौर संदीप जोशी उपमहापौर मनीषा कोठ्य़ ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडक्षानच डॉ

दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीला दिलक्ष्या अत्लनीय यो दानासाठी व ळ्या वाटक्वरच चित्रपट तयार करणाऱ्या मध्र भांडारकर यांना ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रस्कार प्रदान करण्यात यईल

काल द्रपारी हप विमान वुहानला रवाना झालं होतं

व्ही

निर्भयावर अत्याचार करणाऱ्या चार आयेपीपैकी एक असलेला विनय शर्मा याची याचिका फेटवळल्यानंतर आता राष्ट्रपतींकडे याप्रकरणातील कोणाचीठी दयायाचिका प्रलंबित नाही दरम्यान निर्भया हत्याकांड प्रकरणातील अक्षय ठकूर नावाच्या आणखी एका आरोपीनं आज राष्ट्रपतींकडे दथेचा अर्ज सादर केला आहे या सर्व आयेपींना आज फाशी देणं अपेक्षित होतं मात्र दिल्ली न्यायालयानं फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीवर अनिश्वित काळासाठी स्थ्यगिती दिली आहे

दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसास्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे